राजकोट कसोटीत पहिल्या डावात भारताची स्थिती दणकट होर्डिंग प्ण्यातील जुना बाजार परिसरातील शाहीर अमर शेख चौकामध्ये काल एक मोठ्या होर्डींगचा सांगाडा कोसळून चौघांचा मृत्यू झाला

होर्डीगचा सांगाडा भक्कम नसल्यामुळं रेल्वेद्वारेच तो काढण्याचं काम सुरु असताना ही दुर्घटना घडल्याचं मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे दरम्यान अनधिकृत होर्डींगबाबत तक्रार करण्यासाठी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार नागरिक पुणे मनपाच्या या क्रमांकावर संपर्क साधू शकतात

राजकीय पक्षांनी असे बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात नोटीस बजावली पाहिजे असे न्यायमूर्ती ए एस ओक आणि न्यायमूर्ती एम एस सोनक यांच्या खंडपीठाने म्हटले आहे एका जनहित याचिकेवर निर्णय देताना बेकायदेशीर होर्डींग्ज काढून टाकण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने न्कताच दिला होता

त्याठिकाणी पीक कापणी झाल्यानंतरचा अहवाल केंद्र शासनाला पाठवून नंतर पुढील उपाय योजना करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिक मध्ये दिली नाशिक जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांचा आढावा मुख्यमत्र्यांनी घेतला त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत मेट्रो ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठकही झाली शहरात अमली पदार्थ आणि ग्रामीण भागात अवैध दारु विक्रीच्या विरोधात मोहिम राबवून कडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले

बांब सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बाबू हस्तकला आणि कला केंद्रा च उद्घाटन काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते झाल या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण कारागिरासह आदिवासी समुदायाला मोठा लाभ होईल अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली ऐक्या याबाबतचा अधिक वृत्तांत आमचे प्रतिनिधी संतोष गोगले यांच्याकडून

या केंद्रांत चंद्रपूरच्या बांबू संशोधन केंद्रातले कारागीर प्रशिक्षण देणार आहेत या केंद्रामध्ये तयार होणाऱ्या बाबूच्या वस्तूना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा राज्यपालानी या कार्यक्रमात व्यक्त केली तर या केंद्रांच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य असून राज्य सरकार यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याची माहिती वन मंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी यावेळी दिली

पतधोरणाच्या आढाव्यात महत्वाच्या व्याज दारात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत

चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पन्नवाढीचा दर सात पूर्णाक चार राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे रिझर्व बँकेनं रेपो दर जैसे थे ठेवल्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला

लाभार्थी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातर्गत जालना जिल्हा संपूर्ण हगणदारीमुक्त झाला आहे ग्रामीण भागातल्या बहतांश कुट्बियांकड स्वतच शौचालय असल्यामुळे गावं उघड्यापासून शौचमुक्त झाल्याचं लाभार्थी सांगत आहेत ऐक्या जालना तालुक्यातल्या गोंदेगाव इथल्या सुभाष चवरे यांनी कथन केलेला अनुभव मी सुभाष चौरे राहणार गोंदेगाव तालुका जिल्हा जालना स्वच्छ भारत अभियानातून आम्ही घरी स्वच्छालय बांधले आहे

घरी स्वच्छालय असल्यामुळे आता कुटुंबीयांना उघड्यावर जावे लागत नाही सर्वांचे आरोग्या सुरक्षीत राहते आणि गावकऱ्यांना या स्वच्छालय अभियानाचा खुप फायदा झाला आहे त्यामुळे मी शासनाचा आभारी आहे

या स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या समुहाला रशिया आयोजित जागतिक स्पर्धेत जाण्याची संधी मिळणार आहे महा मदत राज्यातील विविध तालुक्यातील पर्जन्यमान पीक परिस्थिती भूजल पातळी आदींची माहिती एकत्रित करून त्याचं विश्सेषण करण्यासाठी राज्य सरकारनं महा मदत या नवीन संकेतस्थळाची आणि एपची निर्मिती केली आहे या संकेतस्थळाचं उद्घाटन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल मुंबईत झालं अहमदनगर दृष्काळ जाहीर करून जनावरांच्या चा यासाठी छावण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या बोधेगावच्या शेतकऱ्यांनी काल बैलगाडीसह रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे शेवगाव गेवराई राज्यमार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी लेखी आधासन दिल्यानंतर मागे घेण्यात आलं वपस हापूस आब्याला बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत भौगोलिक मानाकन जाहीर झाले आहे केंद्रीय औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने काल मानांकनाची अधिकृत घोषणा केली केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते

रवींद्र जाडेजानं कसोटी कारकिर्दीतील आपलं पहिलं शतक नोंदवलं वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही

हवामान नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी काल विदर्भ आणि खानदेशातून गाशा गुंडाळला

आता परतीच्या ईशान्य मोसमी वाऱ्यांचे वेध लागले अहेत

दरम्यान मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या मान्सूनच्या परतीच्या धावपळीमुळे तुरळक ठिकाणी वादळी पावसाच्या सरी हजेरी लावताहेत आज आणि उद्या या भागासह कोकणातही काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे एकीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मान्सूनच्या या हालचाली सुरू असताना अरबीसमुद्रावर वादळ येऊ घातलं आहे काल तयार झालेल्या कमीदाबाच्या पट्टयानं आता तीव्र स्वरूप धारण केलं असून लवकरच त्याचं चक्रीवादळात रुपांतर अपेक्षित आहे या वादळाचा आपल्या किनारपट्टीला धोका नाही ते ओमानकडे जाणार आहे